ते काल उत्तरप्रदेशात झाशी आग्रा संरक्षण मार्गिकेच्या पायाभारणी समारंभात बोलत होते

या हतात्मा जवानांचे पार्थिव देह काल श्रीनगरहन नवी दिल्लीत आणण्यात आले पालम विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन गृहमंत्री राजनाथसिंह माहिती प्रसारणमंत्री कर्नल राज्यवर्धनसिंह राठोड काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह तीनही सैन्यदल प्रमुखांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली

मंत्रालयात महसूल राज्यमंत्री संजय राठोड मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांच्या उपस्थितीत श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं काल तुळजापूर इथं पाकिस्तानचा झेंडा जाळून हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण केली तर उस्मानाबाद शहरात दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक प्तळ्याचं दहन केलं हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेध सभा आणि मोर्चे काढून तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या वसमत शहरात व्यापाऱ्यांनी निषेध मोर्चा काढून बाजारपेठ बंद ठेवली परभणी शहर तसंच जिल्ह्यात विविध पक्ष संघटनांनी या हल्ल्याचा निषेध केला औरंगाबाद इथं निषेध मोर्चा काढण्यात आला क्रांती चौकातून निघालेल्या या मोर्चात राजकीय नेत्यांसह सर्वसामान्य नागरिक सहभागी झाले सायंकाळी सिडको परिसरातून मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथंही मेणबत्ती मोर्चा काढून या हल्ल्याचा निषेध करत हतात्म्यांना श्रद्धांजली अपर्ण करण्यात आली बीड शहरातील सिद्धिविनायक संकलात श्रद्धांजली अपर्ण करण्यात आली

मुंबई पालघर कोल्हापूर सातारा अहमदनगर इथं या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला

या दोन्ही कुटंबांच्या प्नर्वसनाची जबाबदारीही राज्य शासनातर्फे उचलण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

काल पूणे इथं हा कार्यक्रम होणार होता या सोहळ्याची पुढची तारीख लवकरच जाहीर केली जाईल असं सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं आहे

ध्रळे तसंच यवतमाळ जिल्ह्यातल्या विविध योजनांचं पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे नांदेड जिल्ह्यात सहस्रकुंड इथं एकलव्य निवासी विद्यालय योजनेंतर्गत आदिवासी मुला मुलींसाठी बांधलेल्या शाळेचं उद्धाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते नव्या घराच्या चाव्या वितरित होणार आहेत

यामध्ये औरंगाबादच्या शासकीय तंत्रनिकेतनचा समावेश आहे संस्थेचे प्राचार्य एफ

खान यांनी हा प्रस्कार स्वीकारला पन्नास हजार रुपये आणि प्रमाणपत्र असं या प्रस्काराचं स्वरुप आहे

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं तर महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी मंबईत मंत्रालयात संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेला प्ष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं औरंगाबाद इथंही सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त वाहनफेरी आणि अभिवादन सभांचं आयोजन करण्यात आलं होतं

पाथरी उपविभागीय कार्यालयात सापळा रचून त्याला अटक करण्यात आली या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात ग्रन्हा दाखल करण्यात आला आहे

दोन टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेसाठी युवा लेग स्पीनर मयंक मर्कंडेयची तर एक दिवसीय सामन्यांसाठी ऋषभ पंतसह के

राहुल सिध्दार्थ कौल विजय शंकर यांची निवड झाली आहे

प्रुष गटात सौरभ वर्मा आणि लक्ष्य सेन यांच्यात अंतिम लढत होणार आहे

महात्मा गांधी मिशनच्या कला दीर्घेत भरलेल्या या प्रदर्शनात चित्रकला शिल्पकला लघ्रचित्रशैली आणि छायाचित्रांच्या सरस कलाकृती यामध्ये पाहता येणार आहेत

रेडिओ किसान दिनानिमित्त काल तुळजापूर तालुक्यात सांगवी इथं आयोजित जलसंवर्धन कार्यशाळेत बोलत होते शेतकऱ्यांना जल व्यवस्थापनाचं महत्त्व सांगण्यासाठी ही कार्यशाळा आयोजीत केल्याचं उस्मानाबाद आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी संजय बरिदे यांनी सांगितलं

या लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती मोफत देण्याच्या घोषणेची अद्याप त्याची अंमलबजावणी न झाल्यानं हे आंदोलन करण्यात आलं

यानिमित्तानं आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमात भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते

या पार्श्वभूमीवर परिसरात सर्व सुविधांसह चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे